या विधेयकावर मतदानावेळी काँग्रेस द्रमुकसह अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला मुस्लिम पुरुषानं पत्नीला दिलेला तिहेरी तलाक हा दंडनीय अपराध मानून संबंधित पुरुषाला तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे

लोकसभेनं संमत केलेलं हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी येताच काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हे विधेयक संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवण्याची मागणी केली मात्र त्यानंतर सदनानं आवाजी मतदानानं विधेयक मंजूर केलं

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली

या न्यायालयांमध्ये प्रशिक्षित आणि अन्भवी वकील नियुक्त करावेत असं मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे राष्ट्वादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं आपल्यासोबत राज्यभरातून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचं अहीर यांनी यावेळी सांगितलं अहीर यांच्या शिवसेना प्रवेशानं फक्त शिवसेनेची नव्हे तर मराठी माणसाची ताकद वाढल्याचा विश्वास पक्षप्रमुख ठाकरे यांनी व्यक्त केला

अहीर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भूजबळ यांच्याही शिवसेनेत परतण्याच्या चर्चा सुरू होत्या या चर्चा निराधार असल्याचं भ्जबळ यांनी स्पष्ट केलं आहे

मुश्रीफ यांचे पुत्र तसंच निकटच्या नातलगांच्या पुणे आणि इतर शहरातल्या घरांवरही छापे घालण्यात आले सांगली सातारा सोलापूरसह ठाणे जिल्ह्यातून आलेल्या आयकर विभागाच्या पथकांनी ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी स्पष्ट केलं आहे कुलगुरु म्हणून पदभार स्विकारल्यानंतर काल प्रथमच त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला येत्या दोन महिन्यात विद्यापीठातली सर्वच प्रशासकीय पदं भरणार असल्याचं सांगून तासिका तत्वावरील प्राद्यापकांच्या नेमणुकीसाठी येत्या दोन दिवसात जाहिरात देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं विद्यापीठातले अधिकारी विभागप्रमुख प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याची गरज कुलगुरुंनी व्यक्त केली

सातबाऱ्यावरचा बँक कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी त्यानं लाच मागितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वाशिम जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं जिल्ह्यातल्या वाशिम मानोरा मालेगाव मंगरूळपीर कारंजा शहरासह ग्रामीण भागात पावसाचं पुनरागमन झाल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आलं

ग्रंथालय चळवळीत मोलाचं कार्य केलेल्या झंवर यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली होती जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्ष पदावर ते कार्यरत होते राज्य शासनाच्या ग्रंथ गौरव प्रस्कारान त्यांचा सन्मान करण्यात आला होता त्यांच्या पार्थिवावर काल औसा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

ते काल बीड इथं बोलत होते यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जंगल क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं

सिंह यांनी दिला आहे थकित कर भरण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते थकित पाणी प्रवठा कर भरले नाही तर त्वरित नळ जोडणी तोडण्याचे निर्देशही आय्क्तांनी दिले आहेत

चित्रपट वितरक सिनेमागृह मालक चित्रपट संघटना यांनी देशाप्रती असलेलं कार्य मानून यास सहमती दिल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं

या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून गाव पातळीवर मार्गदर्शन केलं जात आहे असं जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितलं

उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांचं निवेदन स्वीकारलं यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं

ह साळुंखे यांचा काल जालना इथं अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला यावेळी माजी मंत्री डॉ शंकरराव राख डॉ

ह साळूंखे साहित्य विचार विश्व प्रसार समितीचे समन्वयक प्रा अर्ज्ञन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते भारतातल्या असंख्य जाती पोटजातींच्या पंरपरांमध्ये विविधता हे भारताचं वैभव असल्याचं साळूखे यांनी यावेळी बोलतांना सांगितलं पालघर जिल्ह्यात डहाणू आणि तलासरी भागातल्या नागझरी वसावल पाडा परिसरात काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात बळी पडलेल्या रिश्या दामा मेघवाले यांच्या घराची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी मेघवाले यांच्या कुटुंबियांना चार लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला